विजेचा घटलेला वापर आता वाढला आहे गेल्या महिन्यात खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीपच्या पेरण्यांमधे चांगली वाढ दिसते आहे दुचाक्यांचं उत्पादन वाढलं आहे किरकोळ खरेदी विक्रीत डिजिटल पेमेंट पूर्वीच्या पातळीवर आलं आहे पथकर संकलन वाढलंय आणि निर्यातही वाढू लागलीय या उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी आहेत असं मोदी म्हणाले या संकटाचं संधीत रुपांतर करा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं लोकांचं आयुष्य आणि त्यांची उपजीविका या दोन्हींवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल असं ते म्हणाले वेळीच निर्णय घेतल्यामुळे सरकारला देशात करोना विषाणूचा प्रसार रोखता आला असं ते म्हणाले गेल्या काही आठवड्यांमधे हजारो भारतीय परदेशातून भारतात परतले आणि लाखो स्थलांतरित मजूरही त्यांच्या मूळ गावी पोचले

गेल्या काही आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पून्हा उभारी धेण्याची चिन्हं दिसू लागली आहेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांनी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना भेट दिली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते या ट्रस्टच्यावतीनं देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प भाजीपाला गुणवत्ता प्रकल्प राबवले जातात याशिवाय शेतकी व्यवसायाशी संबंधित प्रकल्पांची पाहणी दोन्ही नेत्यांनी केली ऑनलाईन माध्यमातून शालेय शिक्षण देण्यासाठीची मार्गदर्शक कार्यप्रणाली केंद्रीय मनृष्यबळ मंत्रालय तयार करत असून या द्वारे विद्यार्थ्यांचा जास्त वेळ मोबाईल अथवा टी व्ही स्क्रीन समोर व्यतीत होणार नाही तसंच त्यांना स्वतःच्या गतीनुसार शिकता येईल या गोष्टीची काळजी घेतली जाईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ही मार्गदर्शक प्रणाली तयार केली जात असून यानुसार ज्या विद्यार्थ्यांकडे टी व्ही नाही त्यांना रेडिओच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल

न्यायमूर्ती शुक्रे आणि अनिल किलोर यांच्या पीठानं काल या याचिकेवर सुनावणी केली

मारेगाव तालुक्यात कुंभा इथं बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा पंचायत समिती विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष ग्रामसेवक पोलिस पाटील अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी प्रत्यक्ष गावात भेट दिली

यावेळी संबंधितांना बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमूद असलेल्या शिक्षेची माहिती देण्यात आली त्यामुळे मुलीच्या आई वडीलांनी नियोजित विवाह रद्द केला

ही कार्यवाही जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले तसंच पोलिस निरीक्षक जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली शासन धोरणानुसार कर्जमाफीची घोषणा झालेली आहे मात्र चंद्रपुर जिल्ह्यात अनेक पात्र किंवा अपात्र शेतकऱ्यांना बँकेतील अधिकाऱ्यांकडून माहिती दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे कर्जमाफीच्या याद्या बँकेच्या नोटीस बोर्डवर लावाव्या अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना हा संघर्ष झाल्याचं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे चीनबरोबरच्या या सीमावर्ती भागातला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सध्या बोलणी सुरु असून कालच्या संघर्षात चिनी लष्कराचे सैनिक देखील मारले गेल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री जयशंकर संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना दल प्रमुखांची बैठक घेऊन या घटनेचा आढावा घेतला

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज केलं चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विस्थापितांना कायमस्वरूपी निवारा घरे मिळण्यासाठी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचं तटकरे यांनी सांगितलं परसबागेसाठी विशेष मदतीचे पॅकेज केंद्र शासनाने जाहीर करावं असंही त्या म्हणाल्या जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज नागाव आक्षी येथील शेतकऱ्यांना भेटून नुकसानीची पाहणी केली

आज मालडोंगरी गावातल्या एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

धुळे जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधीत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांनाच मृत्यू दर देखील वाढतोच आहे

ही अत्यंत घिंतेची बाब असून तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी पथकांची संख्या वाढवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे

बंदच्या या काळात औषध आणि कृषीविषयक साहित्याची दुकाने मात्र सुरू राहणार आहेत

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच आज मुंबईत दादर इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

पत्रकारितेतील लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य दलित आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्रांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला पत्रकारितेतील महत्त्वाच्या योगदानासोबतच रणदिवे यांनी गोवा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता

त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्येही त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्धल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केलं आहे भाजपाचे जेष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांचं आज मुंबईत निधन झालं जळगाव जिल्ह्यातल्य़ा रावेर विधानसभा मतदार संघाचे ते माजी खासदार होते तसेच भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते

त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते परंतु आज दुपारी अखेर उपचार घेत असताना त्याची प्राण ज्योत मालवली हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते

दरम्यान हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता

बलराम भार्गव यांच्या मुलाखतीचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे